यंदाच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी विद्यार्थी शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते नवी दिल्ली इथल्या तालकटोरा स्टेडियमवर हा कार्यक्रम झाला विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक कामगिरी महत्वाची असते हे खरं मात्र प्रत्येकानं राष्ट्राच्या उभारणीसाठी आपापलं योगदान द्यायला हवं असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले परीक्षा महत्त्वाच्या आहेत मात्र परीक्षा म्हणजे जीवन नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी परिक्षाकेंद्रीत विचारातून बाहेर पडायला हवं असंही त्यांनी सांगितलं शिक्षण हा केवळ नवनव्या गोष्टी शिकण्याचा एक मार्ग आहे सतत नवनवं शिकत राहण्याची गरज प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली

अभ्यासेतर उपक्रम हा विद्यार्थिदशेतला महत्त्वाचा भाग आहे मात्र विद्यार्थ्यांनी आपल्याला आवडतील अशा उपक्रमांमधे सहभागी व्हावं ठराविक उपक्रमांमधेच सहभागी होण्यासाठी पालकांनीही मुलांवर दबाव आणू नये असं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं विज्ञान आणि तंत्रज्ञान ही एक शक्ती आहे

मूलभूत अधिकार नसतात तर कर्तव्य असतात याची आठवण त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी करून दिली भाजपाच्या अध्यक्षपदी जे पी नङ्डा यांची आज बिनविरोध निवड झाली नामांकन प्रक्रियेत नङ्डा यांच्या उमेदवारीला वरीष्ठ नेत्यांनी अनुमोदन दिलं होतं भाजपाच्या संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेचे प्रभारी राधामोहन सिंग यांनी आज नवी दिल्ली इथं भाजपा मुख्यालयात नड्डा यांच्या निवडीची घोषणा केली पक्षाचे मावळते अध्यक्ष अमित शहा आणि इतर वरीष्ठ नेत्यांनी नड्डा यांचं अभिनंदन केलं सामाजिक न्याय विभागाच्या योजना समाजातल्या तळागाळातल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा अशा सूचना सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत वाशिम शासकीय विश्रामगृहात आज झालेल्या समाज कल्याण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते सामाजिक न्याय विभाग हा समाजातल्या वंचित घटकाला न्याय देणारा विभाग आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं केंद्र सरकारची राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी ही एक हानीकारक योजना असून देशातल्या जनतेची जात तसंच त्यांची विचारधारा याविषयीची माहिती मिळवण्याचा हेतू त्यामागे असल्याचं मत वंचित बडूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज व्यक्त केलं

या योजनेवर आंबेडकर यांनी नागुपूरात वार्ताहरांशी बोलताना टीका केली पेट्रोल डिझेलच्या दरात आज सलग पाचव्या दिवशी घसरण झाली पेट्रोलचे दर तीन आठवड्यातल्या तर डिझेलचे दर अडीच आठवड्यातल्या नीचांकावर पोहचल्या

इंडियन ऑयल या देशातल्या सगळ्यात मोठ्या तेल कंपनीनं ही माहिती दिली आहे स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उस्मानाबाद इथं आज जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयात आज तोडफोड केली खरीप पीक विम्यातून वगळण्यात आल्यानं कार्यकर्त्यांनी ही मोडतोड केली मात्र अद्याप या प्रकरणी कारवाई झाली नसल्याचं केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी यूनियनच्या हिंगोली जिल्हा शाखेनं आज विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं या आंदोलनात शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते मुंबई शेअर बाजारात आज मोठे चढ उतार झाले

रिलायन्स इंड्रस्टीज कोटक बँक एचडीएफसी बँक टीएससी यासारख्या बड्या कंपन्यांचे तिमाही निकाल लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी त्यांच्या समभागांची जोरदार विक्री केली त्यामुळे ही घसरण झाल्याचं बाजार सूत्रांनी सांगितलं

कच्च्या तेलाच्या दरातही आज वाढ झाली

भारोत्तलनात असमच्या दोन खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावली जलतरणात प्रत्येकी चार सुवर्णपदक पटकावून पश्चिम बंगाल आणि कर्नाटकानं आज वर्चस्व गाजवलं महाराष्ट्राच्या केनिशा गुप्ता आणि वेदांत बाफना यांनीही जलतरणात सुवर्णपदकं मिळवलं

याच गटात मुलींच्या बास्केटबॉलमध्ये तमिळनाडूनं सुवर्णपदक मिळवलं कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि पूज्य सानेगुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे कलावाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवक महोत्सवात जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयानं सर्वसाधारण विजेतेपद मिळवलं तर अमळनेरचं प्रताप महाविद्यालय उपविजेते ठरले

प्र कुलगुरु प्रा

माहुलीकर अध्यक्षस्थानी होते मराठवाडा साहित्य परिषदेचं एक्केचाळीसावं मराठवाडा साहित्य संमेलन नांदेड जिल्ह्यातील देगलूर इथं येत्या मार्च महिन्यात घेण्यात येणार आहे या संमेलनाच्या अध्यक्षांची लवकरच निवड केली जाईल आणि कार्यक्रम पत्रिका तयार केली जाईल अशी माहिती मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे विदर्भाच्या काही भागातल्या किमान तापमानात काल सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागातल्या किमान तापमानात काहीशी वाढ झालीचार अंश राज्यात सर्वात कमी तापमान जळगाव इथं अकरा पूर्णांक सेल्सिअस इतकं नोंदलं गेलंयेत्या दोन दिवसात राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे